आजपासून वर्षभर गांधीर्जींच्या स्मृती जागवणारे कार्यक्रम होणार आहेत गांधी जयंती महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आज मुंबईतल्या मणीभवन इथं सूतकताई आणि भजनांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे स्वदेशी सत्य अहिंसा आणि सत्याप्रह या गांधीजींच्या चतःसूत्रीवर आधारित चित्रांचं प्रदर्शन तसच महात्मा नृत्यांजली आदि कार्यक्रमही आज मुंबईत होणार आहेत पुण्यातल्या येरवडा कारागृहातील निवडक केदी आज गांधी जयंतीनिम्मित कारागृहाच्या आवारात भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत महात्मा गांधी येरवडा कारागृहात असताना याचं ठिकाणी दलितांच्या उद्घारासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ऐतिहासिक पूणे कर झाला होता त्याचं स्मरण म्हणून तसच गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त हा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गांधीजी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोंभळी गावात महात्मा गांधीजीच्या पूर्णाकृती पूतळ्याला आज वंदन करण्यात येणार आहे

त्याचबरोबरदेशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे देशात ठिकठिकाणी शास्त्री यांना आदरांजली वाहिली जातआहे

तत्कालीन सोवि ति संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीच्याकरारासाठी ताश्कंद दौऱ्यावर असताना त्यांचं निधन झालं रेल्वे स्वच्छता स्वच्छ भारत अभियानाचा क्रि भाग म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेनं स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन केलं होतं

विज्ञानभवन आयुषमान भारत अभियानाला क्रि वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून नवी दिल्लीत क्रि विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी आयुषमान भारत अॅपचं औपचारिक उद्घाटन केलं कार्यशाळा आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागांतर्फे काल आकाशवाणीच्या राज्यभरातल्या अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरानीं निःपक्षपातीपणे वार्ताकन करावे अशी अपेक्षा आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक इरा जोशी त्यांनी यावेळी व्यक्त केली पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्यानं आदर्श आचार संहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली ते म्हणाले महाराष्ट्र मध्ये प्लास्टिक बँन आहे म्हणून इसीआइ ने या वर्षी इकोफ्रेडली इलेक्शन नो बँनर ऑफ प्लास्टिक नो बँनर ऑफ सिंगले यूज प्लास्टिक पापर वापरा कपडा वापर

हे सगळे जे काही कायदे आहेत त्यात्या क्षेत्रामध्ये किवा त्यात्या राज्यामध्ये तिथले स्थानीक कायदे प्लस केंद्र शासनाचे जे कायदे आहेत या सर्व कायद्यांच ततोतंत पालन करनं आणि म्हणून याचं व्हायोलेशन झालं तर वी गोओन लँचिंग पोलीस केसेस अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी वार्ताहरांच्या शंकांचं निरसन केलं समाजमाध्यम आज माहितीचं आदानप्रदान करण्याचं मोठं व्यासपीठ असून ई मेल हे ख्राद्या व्यक्तीचं डिजिटल अस्तित्व बनलं असल्याचं मत समाज माध्यम तज्ज्ञ अभिजित टिळक यांनी व्यक्त केलं तर शेकडो वृत्तवाहिन्यांच्या गर्दीतही आकाशवाणीची विश्वासार्हता अद्यापही टिकून असल्याचं मत माध्यम तज्ज्ञ विश्राम ढोले यांनी व्यक्त केलं पुणे केंद्राचे उप महासंचालक आशिष भटनागरउपसंचालक गोपाळ आवटी आणि वृत्त विभागाचे प्रमुख नितीन केळकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं कार्यशाळेला राज्यभरातील आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात इंट्रो आढावा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज ऐकूया रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूकीबाबत हा वृत्तांत

पुण्याच्या कोथरूड मतदार संघातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तर कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे पर्वतीमधून माधुरी मिसाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर गिरीश महाजन जामनेर तर आशिष शेलार बांद्रा पश्चिमचे उमेदवार आहेत मदन येरावार यांना यवतमाळ मधून बबनराव लोणीकर यांना परतूरमधून तर दर्यापुरमधून रमेश बूंदिले यांना उमेदवारी मिळाली आहे भाजपात नव्यानं प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील वैभव पिचड शिवेंद्र राजे भोसले तसंच संदीप नाईक यांनाही भाजपाकडून तिकीट मिळालं आहे मात्र क्रिनाथ खडसे आणि विनोद तावडे या भाजपा आमदारांची नावं मात्र यादीत नाहीत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना भाजपानं त्यांच्याच सातारा मतदारसंघातल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे उमेदवार शिवसेनेनं काल जाहीर केलेल्या पहिल्या यादीत रायगडमधून तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अलिबाग मुरूड मधून महेंद्र दळवी श्रीवर्धनमधून विनोद घोसाळकर आणि कर्जत मधून महेंद्र थोरवे यांचा यात समावेश आहे तर महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे भरत गोगावले यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला

भोर मतदार संघातील काँप्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचा त्यात समावेश आहे याशिवाय पुरंदर मधून काँप्रेसतर्फे संजय जगताप यांनीही अर्ज भरला आहे जुन्नरमधून शिवसेनेचे आमदार शरद सोनावणे यांनीही अर्ज दाखल केला आहे नाशिक अर्ज नाशिक जिल्ह्यातील विविध मतदार संघांसाठी काल विविध पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले यात भाजपने आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे डॉ राहुल आहेर या तीन आमदारांना उमेदवारी घोषित केली असून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचा निर्णय मात्र राखीव ठेवला आहे काँग्रेस पक्षाने मालेगाव बाह्यमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे चांदवड मधून माजी आमदार शिरीष कोतवाल तर इगतपूरी त्र्यंबकेश्वर मधून हिरामण खोसकर यांना उमेदवारी घोषित केली तर मनसेच्या वतीने पूर्व नाशिक मधून माजी महापोर अशोक मुर्तडक नाशिक पश्चिम मधून दिलीप दातीर तर नाशिक मध्य मधून माजी आमदार नितीन भोसले आणि इगतपुरी मतदार संघातून योगेश शेवरे यांना उमेदवारी घोषित केली दरम्यान मनसेने पश्चिम नाशिक मधून उमेदवारी न दिल्याने या पक्षाचे शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला उमेदवारी नवी मुंबईतल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातून यूतीची उमेदवारी मंदा म्हात्रे यांना मिळाली आहे या जागेसाठी राष्ट्रवादी काँप्रेसमधून भाजप डेरेदाखल झालेले गणेश नाईक आणि शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हेही इच्छूक होते

गदिमा प्रतीष्ठानच्या वतीनं टिळक स्मारक मंदिरात आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गदिमांच्या आठवणीना उजाळा दिला

दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका पुरुष क्रिकेट संघांच्या पहिल्या कसोटीसामन्याला आजपासून विशाखापट्टणम इथं सुरुवात होत आहे सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनसुरु होणाऱ्या या सामन्याचं धावतं वर्णन आकाशवाणीवरून केलं जाणार आहे हवामान पुढील चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत बाकी हवामानात फारसा बदल संभवत नाही

महिलांच्या क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय प्रुषांचा आजपासून पहिला कसोटी सामना